विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज बांगला देशचा सामना अफगाणिस्तानबरोबर बिहारमधल्या मुझफ्फरपुर क्रं मेंदूज्वरान शंभर पक्षी अधिक बालकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी यस्ता सात दिवसात उत्तर दखिाच आदक्षी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि बिहार सरकारला दिल आहवी राज्यातल्या वैद्यकीय सुविधा पोषण आहार आणि स्वच्छता यासंदर्भात शपथपत्र सादर करण्याचीिदेश न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या पीठानं बिहार सरकारला दिल आहेत उत्तस्प्रदधीत अशाच प्रकारच्या आजारानं काही नागरिकांचा मृत्यू झाला होता अशी माहिती एका वकीलानं सुनावणी दरम्यान दिली

संसद्ध्या दोन्ही सभागृहात आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणांबद्दल आभार प्रस्तावावर चर्चा होईल

राज्यसभरीभाजपाच हिगामी अध्यक्ष जप्ती नङ्डा तर लोकसभरीकेंद्रीय मंत्री प्रताप चंद्र सारंगी चर्चेला सुरुवात करतील

राज्यसभर्त आज कामकाज सुरु होताच याविषयावर चर्चा घघ्खाची मागणी सर्व पक्षीय सदस्यांनी क्ली तछ्छा चर्चेची वळीआणि अवधी निश्वित करावा असं नायडू यांनी सदस्यांना सांगितलं हवामान बदलाच डोर्टी उत्पादनावर होणार व्रिपरीत परिणाम नोंदवण्यासाठी सरकारनं बरद्द अभ्यासात्मक उपक्रम राबवल आहेत भारतीय कृषी अनुसंधान परिषद ही या उपक्रमात सहभागी होती अशी माहिती शर्ती आणि शस्क्रिरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी राज्यसभतीएका प्रश्नाच्या लिखीत उत्तरात दिली

रिझर्व्ह बँकचिडेखुटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी त्यांचा निधारित कार्यकाळ पूर्ण होण्याआधी सहा महिनिआधीच राजीनामा दिला आहा ब्रारिझर्व्ह बँकच्या पतधोरण विभागाचप्रिमुख होता त्यांची तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली होती

खनिज तस्तआणि नैसर्गिक वायू मंत्री धमेंद्र प्रधान यांनी आज लोकसभस्तपुरवणी प्रश्नांना उत्तर दस्तिना ही माहिती दिली बहजन समाज पार्टीनं यापुढं सर्व निवडणुका स्वबळावर लढवायचं ठरवलं आह बिसपा अध्यक्ष मायावती यांनी काल लखनौ बि पक्षकार्यकर्त्यांशी चर्चा करुन हा निर्णय जाहीर कलि

धनोआ यांनी सांगितलं तक्रिारगिल युद्धावर आधारित कार्यक्रमात ग्वाल्हर क्षे बोलत होत विालाकोट कारवाईमध प्रिारताला आपलं लक्ष्य साधता आलं पण पाकिस्तान मात्र अपयशी ठरला बालाकोट नंतर पाकिस्तानी हवाई दलाची विमान भारताच्या हवाई हद्दीत शिरली नसल्याचंही धनोआ यांनी सांगितलं

जयशंकर यांनी सांगितलं

त्याप्रित्यर्थ हा दिवस पारपत्र दिन म्हणून साजरा क्ला जातो

जिल्ह्यातल्या जसोल भागात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं असं पोलिसांनी सांगितलं त्यांनी दिलेल्या माहितीनुसार वादळी वा यामुळे हा शामियाना उखडला गेला आणि त्याखाली लोक अडकले जखमींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री अशोक गहलोत उपमुख्यमंत्री सधिन पायलट यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे

मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असुन त्याकरता जोधपूरचे विभागीय आयुक्त बी एल कोठारी यांची नेमणूक केली आहे

निंबाडिया यांनी ही माहिती दिली डोनशियाच्या पूर्व भागात आज भूकंपाचा तीव्र धक्का बसला

या भूकंपात जीवितहानी झालरी नाही तसंच त्सुनामीची शक्यता नाही असं अमरिक्रिया भूगर्भ विज्ञान सर्वेक्षण संस्थातीसांगितलं

श्रीलंक्ती उलडचा पराभव कल्यामुळबिंग्लादृष्टीप्र स्थान भक्कम झालं आह त्याच्याकड सध्या पाच गुण आहस्त अफगाणिस्तान मात्र गुणतालिकस्त्या तळाशी आह गुणतालिकत्ति न्युझीलंड सर्वात वर असून त्यांच्याकड अिकरा गुण आह डेहा गुण मिळवून ऑस्टूविया दुस या तर नऊ गुण मिळवून भारत तिस या स्थानावर आह